यानिमित्तानं भारताच्या मित्रराष्ट्रांच्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंद होत आहे याआधी भारताचं महत्त्वाकांक्षी भौगोलिक राजकारण आणि भौगोलिक अर्थकारण या विषयावर काल नवी दिल्ली ध्वें चर्चेला सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री उपस्थित होते या कार्यक्रमाला न्यूझीलंडच्या माजी प्रधानमंत्री हेलेन क्लार्क अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमिद करझाई क्लिडाचे माजी प्रधानमंत्री स्टीफन हार्पर स्वीडनचे माजी प्रधानमंत्री कार्ल बीड्थ डेन्मार्कचे माजी प्रधानमंत्री अँडर्स रास मुसेन भूतानचे माजी प्रधानमंत्री त्शेरींग तोबगे आदी माजी राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते जगाला भेडसावणा या महत्त्वपूर्ण विषयांवर या नेत्यांनी आपली मतं मांडली परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि निरिक्षक संशोधन संस्थेच्या वतीनं या पाचव्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस चालणा या या कार्यक्रमात बारा देशांचे परराष्ट्रमंत्री तर शंभर देशातले जवळपास सातशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत प्रसारमाध्यमांनी विचारपूर्वक आणि तर्कशुद्ध पद्धतीनं बातम्या द्याव्या असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे प्रसारमाध्यमांची भूमिका राष्ट्र्उभारणीच्या कामांमधे मोलाची ठरली आहे असंही ते म्हणाले बातम्यांमधे तथ्य असावं आणि माध्यमांनी राष्ट्र उभारणीसाठी करत असलेल्या उपाययोजनांना भक्कम पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं चेन्नई अल्या तुघलक या तामीळ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते सार्वजनिक स्वच्छता प्लास्टिक विरोधी आंदोलनाला माध्यमांनी उचलून धरावं असं ते म्हणाले कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू सहभागी झाले होते त्यांच्या हस्ते या मासिकाच्या कर्मचा यांचा सत्कार करण्यात आला

इराणच र्राष्ट्रमधी जवाद झरीफ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून तीन दिवसाय्यि रायसिना संवाद या परिषदत्तभाषणही करणार आहेत त्यासाठी कालच ते भारतात आलखाहत तउिद्या परराष्ट्र व्यवहारमत्तीएस

हा तणाव लवकरात लवकर दूर व्हावा अशी डिछा भारतानं व्यक्त केली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी भारतीय लष्करातल्या विरांना तसंच त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय लष्कर हा देशाचा अभिमान असून ते स्वातंत्र्याचे रक्षक आहेत असं राष्ट्रपतींनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे तर लष्करातले जवान आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या त्यागासाठी देश कायम कृतज्ञ असल्याचं ट्विट नायडू यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही सेनादिनानिमित्त सर्व सैनिकांच्या शौर्याला वंदन करणारं ट्विट केलं आहे भारतीय लष्कर शौर्य आणि युद्धकौशल्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचवेळी मानवी भावनांसाठीही सन्मानाला पात्र आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असल्याचं प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी केलं आहे

दहशतवाद मोडून काढण्यासाठी उपलब्ध असलेल्या कोणत्याही पर्यायाचा अवलंब करायला लष्कर कचरणार नाही असं ते म्हणाले देशाच्या ईशान्य भागात हिंसाचाराच्या घटनांमधे लक्षणीय घट झाली आहे असं त्यांनी सांगितलं

शेजारी देश करत असलेल्या छुप्या युद्वालाही त्यामुळे आळा बसेल असं ते म्हणाले

जम्मू कश्मीर केंद्रशासित प्रदेशातल्या जम्मू विभागातल्या पाच जिल्ह्यात ई बँकिंगसह पांढ या यादीतल्या वेबसाईट वापरासाठी पोस्ट पेड टू जी मोबाईल सेवेला परवानगी देण्यात आली आहे जम्मू सांबा कठुआ उधमपूर रियासी जिल्ह्यांचा यात समावेश आहे याखेरिज अन्य जिल्ह्यातली मोबाईल सेवा मात्र अजूनही सुरु करण्यात आलेली नाही जम्मू कश्मीरच्या गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणाले की हा निर्णय आजपासून लागू होत असून यांत बदल करण्यात आला नाही तर तो आगामी सात दिवस लागू राहील

याबाबतची कार्यवाही जवळपास पूर्ण झालेली आहे

मकर सक्तितीचा सण आज महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात साजरा होत आहमेहिला वर्गामध्य विशा आकर्षण असलली हा सण पारसीिक पद्धतीनविस्तातीळगुळ वाटप करून साजरा क्विं जातो काल दिवसभर ठिकठिकाणच्या बाजारपती सक्रिपीताठी सुगड आणि इतर साहित्याच्या खरद्दीप्राठी झालखा गर्दीन जबजल्या होत्या

रोहितनं या वर्षात दहा शतक ठोकली त्यापैकी पाच शतक त्यानं विक्वचषक स्पर्धेत झळकावली आहेत विक्वचषक स्पर्धेत खिलाडू वृत्तीसाठीच्या स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची निवड झाली आहे विश्वचषक स्पर्धेत श्लंडच्या अष्टपैलू बेन स्टॉक्सला सर गारफील्ड सोबर्स करंडकासाठी निवडलं आहे